केंद्रीय सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या सचिवांच्या समितींच्या बैठकीत देशभरातल्या कांद्याच्या वाढत्या किंमतीचा आढावा घेण्यात आला अकरा प्रमुख कांदा उत्पादक राज्यांच्या मुख्य सचिवांबरोबर व्हिडोओ कॉन्फरसिंगड्रारे झालेल्या बैठकीत गौबा यांना कांद्याचे दर नियत्रंणात आणण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी राज्यात सुरु असलेल्या काही प्रकल्पांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत

सरकार लवकरच आर्थिक स्थितींबाबत ब्वेतपत्रिका काढणार असल्याची माहितीही ठाकरे यांनी बातमीदारांना दिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या नाणार तेलशुद्धी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत शिवसेनेनं या प्रकल्पाला विरोध करतानाच या आंदोलनकर्त्यावरचे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन प्रचारा दरम्यान दिलं होतं

भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान सब लेफटनंट शिवांगी यांनी मिळवला आहे बिहारच्या मुझफ्फूरमधल्या शिवांनी यांनी काल हा इतिहास रचला त्या गेल्या वर्षीच्या जून महिन्यात भारतीय नौदलात दाखल झाल्या होत्या डॉर्निअर वैमानिक म्हणून तीन महिला वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं

काल नेपाळच्या पोखरा इथं झालेल्या ट्रायथालॉन मधे भारतान पहिल सुवर्णपदक मिळवलं बिद्वजित श्रोखोम न रौप्य तर सरोजनी देवी आणि मोहन प्रज्ञा यांनी महिलांच्या गटात अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं